देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान तिसऱ्यांदा संवाद साधणार आहेत

सरकार आणि प्रशासनाच्या मदतीनं जनतेची ही लढाई सुरू असल्याचं ते म्हणाले आकाशवाणीवरून प्रसारीत होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते देशाचा प्रत्येक नागरीक या लढाईत सैनिक असून या जनताच या लढाईचं नेतृत्व करीत असल्याचं पंतप्रधान म्हणाले या लढाईत हिरहिरीने सहभागी झाल्याबद्दल तसंच एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांची प्रशंसा केली रमजानच्या पवित्र महिन्याला संयम सद्भावना संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवण्याची आपल्यासमोर संधी आहे असं ते म्हणाले ईदपर्यंत संपूर्ण जग कोरोना विषाणू पासून मुक्त होईल आणि आपण आधीसारखेच उत्साहानं ईद साजरी करू शकू अशी प्रार्थना करू या असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं त्याचवेळी रमजानच्या या दिवसांत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत रस्त्यांवर बाजारांमध्ये मोहल्ल्यांमध्ये एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करावं असंही ते म्हणाले

सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध होत असलेल्या या बातमीचं खंडन करत हे वृत्त निराधार असल्याचं कार्मिक विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्रसिंग यांनी म्हटलं आहे

व्हॉट्सअॅपवर या बाबतची पोस्ट व्हायरल होत आहे राज्यातल्या टाळेबंदीबाबत तीन मे नंतर त्या त्या भागातली परिस्थिती पाहन निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सामाजिक माध्यमांद्वारे त्यांनी राज्यातल्या जनतेशी काल संवाद साधला यावेळी जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील असं त्यांनी सांगितलं यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज द्रदूश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल असंही ते म्हणाले राज्यातल्या जिल्ह्यांच्या सीमा सध्या बंद आहेत त्या खुल्या करण्याबद्दल आणि मोकळीक देण्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले आपण जिल्ह्याच्या वेशी उघडत नाही आहोत पण जिल्ह्यांतर्गत काही उद्योग आणि इतर काही हलचालींना आपण सुरूवात केली आहे त्याचा रोजचा रिपोर्ट माझ्याकडे येतो आहे

आणि मग तीन तारखेनंतर काय करायचं आणखीन किती मुभा देता येईल आणखीन किती मोकळीक देता येईल हे आपल्याला पाहावं लागेल राज्यातल्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून हॉटस्पॉटची तसंच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली कोरोना विषाणू नसलेल्या रुग्णांसाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत असं आवाहन करताना त्यांनी केले या रूग्णांना औषधोपचारांची गरज असल्याचं सांगतांना ते म्हणाले ज्यांना खासकरून मध्यमेह असेल कारडीयॉक प्राब्लेम असेल स्थूलपणा असेल किडनीचे विकार असतील त्यांना आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे त्याचं कारण हा जो विषाणू आहे हा आता पर्यंतच्या आपल्या निरीक्षणात ह्या प्रकारच्या व्यक्तींवरती जास्त गंभीर असा दृष्परिणाम करतो

महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातल्या कामगार मजूरांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आपल्या स्वास्थ्यासाठी स्वतचा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत त्यांचा आदर ठेवणं हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले

राज्याच्या अर्थसंकल्पानुसार अपेक्षित महसुलात सध्या मोठी तूट आहे त्यामुळे अर्थ पुरवठ्यात पोकळी निर्माण झाली असून राज्याचा भांडवली खर्च भागवण्यासाठी अशी मदत देणं आवश्यक असल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे

व्यवसायाने चालक असलेला हा व्यक्ती पंजाबमध्ये जाऊन आला होता नांदेड शहरात यापूर्वीही एक जण विषाणू बाधित सापडला होता वाशिम जिल्ह्यात कामरगांवच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीलाही या विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे

यापैकी पाच जणांना दक्षता म्हणून वाशिमच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी काल ही माहिती दिली

राठोड यांनी सांगितलं

मालेगावात आतापर्यंत पाच जण या आजारातून बरे झाले आहेत

यापैकी मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद इथं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या विषाणूचा प्रादुर्भाव नाही ही चांगली गोष्ट असल्याचं ते म्हणाले शहरात सध्या नियंत्रण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षा उपकरणाच्या पी पी ई किट्स अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं

सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे त्यांनी काल संघ स्वयंसेवक आणि जनतेशी संवाद साधला ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकायची असल्यानं टाळेबंदी आणि एकमेकांमध्ये अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करा असं त्यांनी सांगितलं

तसंच उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं संचारबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजूर कामगार आणि गरिब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच वाटप केल आहे

यानंतर अशा व्यक्तीविरुद्ध दंडात्मक कारवाई करतांनाच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असं मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी सांगितलं

त्यामुळे स्थलांतरित उद्योगांना औरंगाबाद औद्योगिक वसाहत ऑरिक सिटीमध्ये या आणण्यासाठी शासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी सेविकांनी हे प्रशिक्षण घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

डी जैन होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्या वतीनं डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ काल झाला या मोहिमेअंतर्गत विनामूल्य तपासणी आणि मोफत औषधी वितरण करण्यात येत आहे काल शहरातल्या संत गाडगेबाबा नगर इथल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली सोनपेठ इथल्या आर्य वैश्य समाजाच्या वतीनं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या चारशे सरकारी कर्मचारी आणि गोरगरिबांना दररोज जेवणाचं वाटप केलं जात आहे

हिमायतनगर इथं आर्य वैश्य समाज संघटनेनं परमेश्वर मंदिराच्या पाकशाळेत विलगीकरणात असलेल्या रूग्णांशिवाय पोलिस आरोग्य महसूल आदी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातल्या दगडगाव इथं काल आमदार मोहन हंबर्डे यांनी स्वखर्चातून अपंग व्यक्ती आणि गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं मुखेड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती निवारण सेवा समितीच्या वतीनं मागील महिनाभरापासून दररोज अन्नदान केलं जात आहे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल ही माहिती दिली ते म्हणाले

बी आय च्या ताब्यात दिलं बाकी त्यांचा जो परिवार आहे त्यांना होम क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्याच बरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता हे आमचे प्रिसिपल सेक्रेटरी आहेत त्यांनी जे पत्र वाधवान परिवाराला दिलं होत त्याच्या बद्दल इनक्कायरीचा रिपोट प्राप्त झालेला आहे आणि या रिपोट नुसार हे जे पत्र अमिताभ गुप्ता यांनी वाधवान परिवाराला देण्यासाठी दिलं होत ते पत्र अमिताभ गुप्त यांनी स्वतः दिल्याचं कबूल केलेला आहे कोरोना विषाणुच्या संसर्गानं मृत्यू पावलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या परीवाराला आर्थिक मदत सरकार करणार असल्याचं सांगताना ग्रहमंत्री देशम्ख म्हणाले आमच्या दोन्ही पोलिस शिपाईचा मृत्यू झाला महाराष्ट्र शासन या संपूर्ण परिवाराच्या ठामपणे पाठीशी आहे या परिवाराला राज्य शासनाच्या माध्यमातंन पन्नास लाख रुपये त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबातील जे असतील त्यांना नोकरी देण्यात येईल

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे

तपासणी केल्यानंतर सहा तासामध्ये अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांनी दिली

त्यांच्या आंदण या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा तर काट्यावरची पोटं या आत्मकथेला आणि झुलवा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा प्रस्कार मिळाला होता झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनानं माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक महाराष्ट्रानं गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुपे यांना श्रध्दांजली अर्पण केली

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या श्री तुळजा भवानी मंदीरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीची अलंकार पूजा करण्यात आली यावेळी देवीच्या मूर्तीला उत्कृष्ट दागदागिन्यांचा पेहराव करण्यात आला टाळेबंदी असल्यामुळे भाविकांसाठी मंदीर बंद असलं तरी देवीचे सण उत्सव परंपरेप्रमाणे साजरे केले जात असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे

मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली पण कोरोना विषाणू प्राद्र्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी मात्र बंदच ठेवण्यात आलं आहे

सामाजिक बांधिलकी म्हणून विवाह सोहळ्यावर होणारा खर्च या जोडप्यानं वाचवला सोलापूर इथल्याही एका जोडप्यानं देखील काल आपला विवाह साधेपणात साजरा करून लग्न सोहळ्याचा खर्च पीएम केअर्स निधीत जमा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या गर्दीमुळे एकमेकांतलं अंतर पाळलं गेलं नाही विक्रेते आणि ग्राहक यांनी सर्वच नियम मोडत गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करतांना बसवेश्वर हे कृतिशील समाजसुधारक होते असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान मंत्रालयात परिवहन मंत्री अँड अनिल परब यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

लातूरच्या जागृती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशम्ख यांच्या सुचनेनुसार कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले सभासद आणि बिगर उस उत्पादक सभासदासाठी उस विकास योजना सुरू करण्यात येणार आहे